स विरोधी पक्ष कमजोर असल्यामुळे शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ संयुक्त किसान मोर्चाची टीका

गर्दी होईल असा कोणताही कार्यक्रम सभा मिरवणूक जल्लोष करण्यावर सक्त प्रतिबंध करण्यात आले आहेत याबाबतच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही पोलिस प्रशासनानं दिला आहे

मतमोजणीच्या ठिकाणी जर आज आठवडी बाजार असतील तर ते बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत

कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणं हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी या हुतात्म्यांना अभिवादन केलं कर्नाटकव्याप्त शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी निर्धाराने लढत राहणं हीच सीमालढ्यातील ह्तात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं पवार म्हणाले सीमा भाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनीही बेळगाव सीमा भागातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली

ते काल नागपूर इथं एका बैठकीत बोलत होते बर्ड फ्र विषाणूची बाधा पक्ष्यांकडून मानवाला होत नाही यासाठी चिकन तसेच अंडी सेवन करताना भीती बाळगू नका मात्र पक्षांची विष्ठा संपर्कात येणार नाही याची काळजी घ्या पक्ष्यांना खाद्य देण्यासाठी वापरलेली भांडी स्वच्छ धुऊन घ्या मेलेल्या पक्ष्यांना हात लावू नका मरत्कीबाबत जिल्हा आणि विभागीय नियंत्रण कक्षाला माहिती देण्याचं आवाहन केदार यांनी केलं आहे

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे दोघेही आघाडीचे कोविड योद्धे आहेत त्यामुळे त्यांनीही लस टोचून घेतली तर लसीकरणाबाबत विश्वासार्हता निर्माण होईल असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे

मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे

टोपे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातल्या आरोग्य यंत्रणाची काल आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात तात्प्रत्या स्वरुपात घेण्यात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना याप्ढील भरतीमध्ये प्राधान्याने सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावेत तसंच जिल्ह्यातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा असे निर्देश टोपे यांनी दिले

याबाबतचं निवेदन टाकसाळ यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांना सादर केलं

ते काल नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कशाप्रकारे आवाज उचलतो याकडे देशातल्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं असल्याचं टिकैत यांनी सांगितलं

राज्यात विकासाचा बोजवारा उडाला असून सामाजिक संतुलन बिघडलं असल्याची टीका दरेकर यांनी केली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुस्तफा खान यांच्या निधानाबद्दल शोक व्यक्त केला आहे प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना खान साहेब हे फक्त चांगले गायकच नाही तर एक चांगले व्यक्ती सुद्धा होते अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या

आठवले सध्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत जिल्ह्यात उमरगा तालुक्यातल्या कराळी गावात बुद्ध विहाराचं उदघाटन त्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष राजा ओव्हाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल मुंबईत ही माहिती दिली येत्या वीस तारखेला सायंकाळी पाच वाजेनंतर कोणत्याही स्वरूपाची मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचंही सामंत यांनी स्पष्ट केलं आहे

भारतीय स्टेट बँकेच्या नांदेड क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक शंकर येरावार यांनी याबाबत अधिक माहिती दिली यामधे जे लोक दोन वर्षापेक्षा जास्त थकित असतील त्यांच्या मुद्दलावरती फक्त वीस टक्के रक्कम भरून त्यांना कर्जमुक्त होता येते तर या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आम्ही आवाहन करतो

दिंडोरी तालुक्यात वणी इथं दोन कंटेनर अडवून तपासणी केली असता यामधून सुगंधित तंबाखू आणि गुटख्याची वाहतूक होत असल्याचं दिसून आलं

या प्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात आली आहे

यांनी दिलं आहे उदगीर ताल्क्यात हत्तीबेट पर्यटन स्थळाच्या गडावर काल वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी पत्रकार व्ही

कुलकर्णी यांनी पर्यटन विकासासह अन्य मागण्या संदर्भातलं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं

या आगीची झळ परिसरातल्या इतर दुकानांनाही बसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

महापालिका तसंच नगरपालिकांमध्ये नगरसेवकांपेक्षा प्रशासकीय अधिकाऱ्यांना जादा अधिकार आहेत हा असमतोल द्र करण्याची मागणीही या परिषदेत करण्यात आली कायद्यातल्या या संदर्भातील त्रुटी द्र करण्याचं आवाहन या परिषदेचे अध्यक्ष किरण गुजर पाटील यांनी केलं राज्यातल्या महानगरपालिका नगरपालिकांचे नगरसेवक मोठ्या संख्येनं या परिषदेला उपस्थित होते

शिंदे यांनी म्हटलं आहे मराठी भाषा पंधरवडा दिनानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस बी तोडकर साहित्यिक तसंच चित्रकार राजेंद्र अत्रे यांच्यासह कौटंबिक न्यायालयातले कर्मचारी विधिज्ञ तसंच पक्षकार यावेळी उपस्थित होते न्यायालयीन तसंच प्रशासकीय कामकाज जर मराठीतून झालं तर लोकांना ते अत्यंत सोयीचं होईल असं मत अत्रे यांनी यावेळी व्यक्त केलं

कारखान्यात वेगवेगळे नवीन प्रकल्प उभे करण्यासाठी प्रयत्न करावेत या कामासाठी आर्थिक अडचण भासणार नाही याची ग्वाही देशमुख यांनी यावेळी दिली

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील समाजशास्त्र विभागप्रम्ख डॉ स्मिता अवचार यांची ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांच्या आदेशाने सदर नियुक्ती करण्यात आली असून पुढील आदेशापर्यंत प्राध्यापिका अवचार या प्रभारी संचालक म्हणून कार्यभार पाहणार आहेत

त्यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी परभणीतल्या वैक्ठस्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले

गुलाबी बोंडअळीला फरदडीमुळे खाद्य उपलब्ध होतं त्यामुळे या महिना अखेरीस सर्व कापसाचं पीक काढून नष्ट करावं गुलाबी बोंडअळीचं जीवनचक्र संपुष्टात आणण्यासाठी फरदड नष्ट करावी असं आवाहन क्रषी विभागानं केलं आहे

या लिलावास शहरातील व्यावसायिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला